ही समिती लवकरच स्थापन क्ली जाईल आणि त्यासंबंधीचा अहवाल दोन तीन महिन्यात सादर क्ला जाईल असं त िहणाल आ बैठकीत पावसाच्या पाण्याचं संधारण दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरचजिपाय जिल्ह्यांचप्रहित्वाकांक्षी कार्यक्रम आणि सुरक्षाविषयक मृद्यांवर चर्चा झाली असं कुमार यांनी सांगितलं निर्यातीला चालना दष्ट्रासाठी प्रत्यक्तिराज्यानं प्रयत्न करावत्तिअशी अपक्षी प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त कली संसदघ्या पावसाळी अधिवध्माच्या पूर्वसंध्यत्ती केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन कलि आह संसदघ्याकामकाज सुरळीतपणचालू द्यावं असं आवाहन यावळी सरकारतर्फे विरोधी पक्षांना क्लि जाईल

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया आकाशवाणीच्या राजधानी वाहिनीवर आज रात्री साडेनऊ वाजता इश्यूज बिफोर पार्लमेंट हा इंग्रजी भाषेतला तर इंद्रप्रस्थ आणि एफ

गोल्ड या वाहिन्यांवरही रात्री साडेनऊ वाजता संसद के समक्ष मुद्दे हा हिंदी भाषेतला कार्यक्रम प्रसारीत केला जाणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री दर्शेद्रे फडणवीस यांच्या नर्मुल्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आह राज्यपाल च विद्यासागर राव आज सकाळी राजभवन इथं नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनियतर्सीं शपथ दर्सील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचजित्ता अविनाश महातक्रि यांचा मंत्रिमंडळात समावधीहोणार असल्याचं रिपाईचक्रिध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलखिनी सांगितलं

राज्याच्या विधानसभा निवडणूका शिवसद्यी आणि भाजपा एकत्रित लढवणार असून जागावाटपाबाबतची चर्चा पूर्ण झाली असल्याचही त्यांनी सांगितलं

मैंचस्तिर इथं आज भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होणार आहा हि सामना भारतीय प्रमाणवर्छमुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आह